उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं आर्यन राजे शिंदे यांनी अपक्ष तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विशाल नांदरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आणि कन्नड मतदारसंघातून एकानं उमेदवारी अर्ज भरला नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघातून प्रत्येक एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत

औरंगाबाद पूर्व मतदारसंघासतून डॉ गफार कादरी औरंगाबाद मध्यमधून नासेर सिद्दीकी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

या बैठकीस शिवसेनेते प्रमुख नेते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार असल्याचं पक्षानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या कार्यकर्त्यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आलं आहे

काल जारी केलेल्या एका पत्रात आठवले यांनी रिपाईला किमान दहा ते नऊ जागा मिळायला हव्यात तसंच आगामी महायुतीच्या सरकारमधे एक कॅबिनेट तसंच एक राज्यमंत्री पद तीन महामंडळाची अध्यक्षपदं एक विधान परिषद सदस्यत्व मिळायला हवीत अशी मागणी केली आहे

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो मंजूरही केला आहे विधानसभा निवडणुकीला महिनाभरापेक्षा कमी काळ बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण माहिती नसून त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल प्ण्यात वार्ताहरांशी बोलत होते राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानं अजित पवार अस्वस्थ झाल्याचं त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आपल्याला सांगितलं असं शरद पवार म्हणाले दरम्यान सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आपण लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे या जागेसाठी प्रथ्वीराज चव्हाण श्रीनिवास पाटील सुनील माने यांची नावं चर्चेत असून अद्याप कोणाचंही नाव निश्चित झालं नसल्याचं पवार यांनी सांगितलं

तत्पूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांची भेट घेऊन ईडीच्या कार्यालयात आपण जाऊ नये अशी विनंती केली आयुक्तांच्या विनंतीनुसार कायदा आणि सुव्यस्था कायम राहण्यासाठी आणि जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं ते म्हणाले कार्यालयात येण्याची गरज नाही असं पत्रही ईडीनं पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकरणात काँग्रेस नेते राहल गांधी आणि शिवसेनेनं पाठिंबा दर्शवल्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभार मानले

हे सरकार संधीसाधू राजकारण करत असून ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथल्या विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात असल्याची टीका त्यांनी केली

राजकीय सूडबुद्धीच्या या मानसिकतेचा काँग्रेसनं नेहमीच निषेध केला आहे स्वतःहून ईडीसमोर जाण्याची शरद पवार यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचं चव्हाण यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते कायदेशीर मुद्यावर विरोध असेल तर त्यांनी न्यायालयात जावं ईडीच्या कार्यालयात जाऊन काय साध्य होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याची चौकशी पहिल्यांदा काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळातच सुरु झाली होती तेव्हा भारतीय रिजव्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नेमला होता असं पाटील यांनी सांगितलं शंभर कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा असल्यानं सक्तवसुली संचालनालयानं स्वतः या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याकडे लक्ष वेधताना राज्य सरकार सूड भावनेनं काम करत नाही असं त्यांनी नमूद केलं

वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी तसंच डॉ अरविंद भातांब्रे यांनी काल लातूर इथं आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यावेळी ते बोलत होते

लातूर इथं काल कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राज्यात लोककल्याणकारी कार्य केलेल्या पूर्वीच्या महाआघाडी सरकारला पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आणण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले

अरविंद लोखंडे यांनी सांगितलं ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते

कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गर्दी जमवणं आणि राजकीय सभा घेण्याच्या कारणावरून बागलाण कळवण निफाड नाशिक आणि मालेगाव याठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत

महिलांमध्ये कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत विनेश फोगाट दुसऱ्या सीमा बिस्ला तिसऱ्या तर पुजा ढांडा पाचव्या क्रमांकावर आहे